खेलो इंडियात महाराष्ट्र अग्रेसर आता सविस्तर बातम्या नरवणे देशाचं सैन्य संविधानाला अनुसरून न्याय समता आणि बंधुता या मुलभूत मूल्यांचं संरक्षण करण्यास कटिबद्ध आहे असं ठाम प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी केलं आहे

भविष्यातील युद्धनीती पाहता संख्येपेक्षा सैन्यातील प्रशिक्षणाचा दर्जा उच्च ठेवणं आवश्यक असल्याचंही ते यावेळी म्हणाले पाकव्याप्त काश्मीरबाबत आदेश मिळाल्यास लष्कर आवश्यक ती कारवाई करेल असं जनरल मनोज नरवणे यांनी नवी दिल्लीत कालच बातमीदारांसोबत बोलताना सांगितलं उत्तर सीमेवरघी सर्व आव्हानं निपटून काढण्याची क्षमता भारतीय सैन्यदलात आहे अशी ग्वाही त्यांनी दिली शाह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्ली इथं सायबर गुन्हे समन्वय केंद्राचं उद्घाटन केलं तसंच राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल राष्ट्राला समर्पित केलं याचं मुख्य केंद्र नवी दिल्ली इथं आहे

गडकरी रस्ते सुरक्षेसाठी सामाजिक संघटना स्वयंसेवी संस्था वाहन वितरक संस्था आणि खासगी बस चालकांनी पृढाकार घ्यावा असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे

वाहन परवाना देण्याच्या प्रक्रियेत ई गव्हर्नन्सचा वापर करण्याची आवश्यकता असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं पारदर्शकता आणि अचूकतेसाठी पृणे आणि मृंबई इथं परवान्यासाठीची चाचणी संगणकाच्या माध्यमातून होईल असंही गडकरी यांनी सांगितलं तसंच प्रद्षण चाचणी प्रमाणपत्र जारी करण्यासाठी दोन हजार केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव असल्याचं गडकरी म्हणाले

पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात देशातील पहिल्या क्रांतिकारी परम शावक सृष्टी महासंगणकाचे लोकार्पण केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान दूरसंघार राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते काल करण्यात आलं

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि सी डँक पुणे यांच्याच्या वतीने त्याची निर्मिती करण्यात आली आहे परम शावक महासंगणक कृषी क्षेत्रातील क्रांतिकारी पाऊल ठरणार असून नवतंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी क्षेत्रातील समस्या जलदगतीने सोडवण्यासाठी त्याची महत्वाची भूमिका राहील असं प्रतिपादन सी डँकचे महासंचालक डॉ हेमंत दरबारी यांनी केले महापरम संगणकाच्या माध्यमातून नवतंत्रज्ञान बाजारभाव कृषी क्षेत्रातील बदलांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत जलदगतीने पोहचवण्यासाठी मदत होईल असे मत कुलगुरू डॉ विलास भाले यांनी व्यक्त केले अरुण समुद्रे लातूर भारत सातपुते यांच्या सुट्टी विना शाळा या अभिनव उपक्रमाला काल चार वर्ष पूर्ण झाली लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील भादा या आडवळणाच्या गावी जिल्हा परिषदेची कन्या प्रशाला कार्यरत असून भारत सातपुते इथं मुख्याध्यापक आहेत

बालवाडी ते आठवी पर्यंत मोफत शिक्षणाची सुविधा या अधिकारांतर्गत उपलब्ध करून देण्यात येते

त्याची सांगता काल किल्ले सिंधुदूर्गवर स्वच्छता अभियान राबवून झाली ऐक्या याबद्दलचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आज दुर्लक्षित होत चालले आहेत त्यामुळे दुर्लक्षित होत चाललेला इतिहास जपण्यासाठी नौदलान पुढाकार घेतला आहे रायगड ते सिंधूदर्ग दरम्यान नौदलाच्या वतीने आयोजित महानेव्ही कनेक्ट या उपक्रमांतर्गत किल्ले सिंधुद्र्गवर आज स्वच्छता अभियान राबविण्यात आल या दरम्यान नौदलाच्या कार्याबाबत जनजागृती देखील करण्यात आली

या अंतर्गत छट्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम तसेच शाळा कॉलेज मध्ये नौदलाच कार्य आणि भरती प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे या उपक्रमाचा समारोप आज सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेन करण्यात आला या उपक्रमात नौदलाच्या तीन तुकड्यांनी सहभाग घेतला

या संमेलनात गेल्या दोन दिवसात झालेल्या कार्यक्रमांची ही एक झलक

उद्घाटनाच्या दिवशीच झालेल्या निमंत्रितांच्या कविसंमेलनात राज्यभरातील अनेक मान्यवर कवींनी सहभाग घेतला वर्तमानातील विशेषतः तरुण मुलींच्या मनातली संवेदना अध्यक्षा नीरजा यांनी या शब्दांत मांडली

सर्जनाचे सगळे स्रोत आटून जात आहेत आतल्या आत गर्भाशयावर पडणाऱ्या अवकाळी थापेच्या आवाजाने कधी छिन्नविछिन्न होईल ते या काळजीने धास्तावलेल्या मूलीओढून घेत आहेत त्या आपले गर्भाशय खोल काळजातठेऊ पाहत आहेत जपून स्वतःसाठी नागरिकत्व सुधारणा कायदा योग्य आहे असं मत प्रसिद्ध लेखिका प्रतिभा रानडे यांनी संमेलनाच्या कालच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात व्यक्त केलं शाहीर अमरशेख साहित्य मंचावर पत्रकार सारंग दर्शने आणि कवी दासू वैद्य यांनी घेतलेल्या प्रकट मूलाखतीत बोलत होत्या यानंतर सेतुमाधवराव पगडी साहित्य मंचावर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील जीवन जाणीवा हा परिसंवाद झाला या परिसंवादात साठे यांच्या साहित्यातील कामगार वर्ण स्त्री आणि शोषित जाणीवा यावर विविध वक्त्यांनी प्रकाश टाकला याखेरीज एकविसाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या मराठी साहित्यात वाचण्यासारखे काय आहे आणि आजचे भरमसाठ कवितालेखन बाळसं की सूज याविषयावीरल परिसंवादात मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले आज समारोपाच्या दिवशी लक्षवेधी कथालेखकांसोबत संवाद निमंत्रितांचे कवीसंमेलन बालक्मार मेळावा असे विविध कार्यक्रम नियोजित आहेत स्थानिक तसंच राज्यभरातून मोठ्या संख्येनं श्रोते संमेलनासाठी उपस्थित आहेत

नंद्राजोग मध्यस्थीतून वादनिवारणाचा आलेख उंचावण्यासाठी प्रादेशिक मध्यस्थी परिषदेच्या माध्यमातून विचारमंथन व्हावं असं मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांनी म्हटलं आहे ते काल अमरावती इथं क्षमता निर्मिती आणि मध्यस्थीच्या क्रियाकलांपाचे मुल्याकन या विषयावर आयोजित प्रादेशिक मध्यस्थी परिषदेचे अध्यक्ष म्हणून बोलत होते भूसे शेतकरी हा केद्रबिंदू मानून त्यांच्या सूचनेनुसार योजना आखाव्या लागतील असं प्रतिपादन कृषी मंत्री दादा भुसे यांनी केलं आहे

गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला सिंधूदर्ग जिल्ह्यातल्या तळेरे कोल्हापूर मार्गावरच्या कोकीसरे रेल्वे फाटकाचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे

पुणे जि प पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्मला पानसरे यांची तर उपाध्यक्षपदी त्याच पक्षाचे रणजित शिवतारे यांची बिनविरोध निवड झाली आहे

दोन जणांचा शोध सुरु आहे

विदर्भांत किमान पारा सरासरी दहा अंशांच्या खालीच आहे मध्य महाराष्ट्रातही चांगली थंडी जाणवते आहे उद्या सकाळपर्यंत हवामानात काही बदल संभवत नाही